हे विधेयक एकमतानं मंजूर होणं हे जनतेच्या रक्षणाप्रती राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती आणि विवेकबुद्धी यांचं उदाहरण असल्याचं ते म्हणाले पीडित व्यक्तींचं संरक्षण बचाव आणि पूनर्वसन तसंच अशा प्रकरणांचा तपास करण्यासाठी राष्टीय तस्करी विरोधी दल स्थापन करण्याची तरतूद या विधेयकात आहे बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशी पळालेला उद्योजक विजय मल्ल्या आपली मालमत्ता विकून कर्जवसुली करायची परवानगी बँकांना देण्याच्या आदेशाविरुद्ध आता याचिका दाखल करु शकणार नाही सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीकरता मल्ल्याची इंग्लंड आणि वेल्स इथली मालमत्ता विकून कर्जवसूली करण्याची परवानगी इंग्लंडच्या उच्च न्यायालयानं आठ मे रोजी दिली होती त्याविरुद्ध याचिका दाखल करण्याची परवानगी मागण्यासाठी मल्ल्यानं केलेला विनंतीअर्ज इंग्लंडच्या न्यायालयानं फेटाळला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुणानिधी यांच्या प्रकृतीची चौकशी केली करुणानिधी यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचं पंतप्रधानांनी ड्विटर संदेशात म्हटलं आहे

आज सकाळपासून या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

दरम्यान परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या आसेगाव इथल्या एका तरुणानं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल विष प्राशन केलं त्याला उपचारासाठी नांदेड इथं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या आंदोलनातदरम्यान काल मरण पावलेल्या रोहन तोडकर याचा मृतदेह सातारा जिल्ह्यातल्या चाफळ खोनोली या त्याच्या गावी नेण्यात येत आहे परवा कोपर खैरणे इथं आंदोलनादरम्यान तो जखमी झाला होता

चंद्रावर पृथ्वीची सावली पडल्यानं त्याचा रंग लालसर दिसतो म्हणून या चंद्राला ब्लड मून असंही म्हटलं जातं

यापूर्वी देखील अलिबाग आणि मुरूडच्या किनाऱ्यांवर देवमासे मृतावस्थेत सापडले होते समुद्रात मोठी जहाजं आणि ट्रॉलरच्या वाढत्या संचाराचा जलचर सृष्टीवर परिणाम होत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे

पाकिस्ताननं भारताचा दोन एक असा पराभव करुन उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे

आयर्लंड संघानं भारताचा शून्य एक असा पराभव केला भारताचा पुढचा सामना रविवारी अमेरिका विरुद्ध होणार आहे

जिल्ह्यासह राज्यभरातूनही भाविक शेगाव इथं दर्शनासाठी येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथंही भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे